आळंदी देहूतून विशेष वाहनाने आषाढी वारीच्या पालख्या रवाना होणार भारत चीन लडाख भागातील तणाव दूर करण्याच्या दृष्टिने भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावरील बोलण्यांची पुढील फेरी आज होणार आहे या संवेदनशील भागातून आपापलं सैन्य माघारी घेण्याच्या कार्यपद्धतीवर देखील या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूकडील चुशुल सेक्टरमध्ये ही तिसरी अशाप्रकारची उच्चस्तरीय बैठक असेल यामध्ये भारतीय बाजूचं नेतृत्व लेफ्टनंटर जनरल हरिंदर सिंग करणार आहेत

मोबाईल ऍप भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता सुरक्षितता आणि सामाजिक सुव्यवस्था यांच्यासाठी धोकादायक अशी एकोणसाठ मोबाईल ऍप्लिकेशन्सवर केंद्र सरकारनं बंदी आणली आहे ही ऍप्लिकेशन्स माहितीचा गैरवापर करुन देशाच्या ऐक्याला धोका पोहोचवत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे या ऍप्लिकेशन्समध्ये टिक टॉक हेलो आणि विचॅट यांचा प्रामुख्याने समावेश आहे गेल्या काही वर्षामध्ये भारतात नवनवीन तंत्रशास्त्रीय आविष्कार होत आहेत आणि डिजिटल अवकाशातील भारत एक प्रम्ख बाजारपेठ आहे त्याचवेळी डाटा सुरक्षितता आणि भारतियांच्या खासगी आयुष्य सुरक्षित करण्यासंदर्भात चिंता वाढत होती या ऍप्लिकेशन्सवरील माहिती चोरुन ती अनधिकृत पद्धतीनं ती देशाच्या ऐक्याला धोकादायक ठरेल अशा पद्धतीने देशाबाहेर जात असल्याच्या अनेक तक्रारी समाजातील विविध स्तरांमधून मंत्रालयाकडे यापूर्वी आल्या होत्या

त्या खुलीकरण प्रक्रियेला या टप्प्यात अधिकवेग देण्यात येणार आहे

गर्दीची शक्यता असणाऱ्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडाविषयकआणि अन्य उपक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही

सर्व राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे या सुचना ठरविण्यात आल्या असून नंतर परिस्थितिनुसार त्यात सुधारणा करण्यातयेतील असं सरकारनं म्हटलं आहे

देशभरातील अनेक व्यवहार पूर्वपदावर येत असताना उद्यापासून देशवासियांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबाबत ते संबोधन करण्याची अपेक्षा आहे

अशी योजना सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून प्लाझ्मा दान करणारे एक प्रकारे जीवनदातेच असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटल आहे

कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत यामुळे कोरोनाची साथ वाढून आपल्यासमोर आव्हान उभं राहील

पावसाळा कोरोना तसंच मुंबईतल्या इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते काल बोलत होते परराज्यातून राज्यात परतलेल्या आहेत मजुरांची कोविड चाचणी व्हायला पाहिजे मेट्रो मार्गावर कामांसाठी केलेल्या स्फोटांमुळे काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत मुंबई पालिकेनं आणि एमएमआरडीएनं मिळून या इमारतींचे बांधकाम ऑडिट करावे स्थानिकांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे अशा मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली

दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण ओळखू त्यांच्या चाचण्या आणि उपचारात वाढ करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत

त्यामुळे या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांनी तसेच वारकऱ्यांनी पंढरपूरला येवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे जिल्ह्याचे पोलिस आयुक्त मनोज पाटील अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशम्ख यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मंदीर समिती आणि सल्लागार समितीचे सदस्य तसंच मुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या संपर्कमंत्र्यांच्या कुटुंबियांनाच मंदिर गाभार्यात प्रवेश करण्यास परवानगी असून या व्यतिरिक्त कोणालाही मंदीराच्या गांभाऱ्यात प्रवेश देण्यात येणार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं पालख्या राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि प्रमुख संस्थानांच्या पादुकाही श्री क्षेत्र पंढरपूर इथं आज रात्रीपर्यंत पोहोचणार आहेत उद्या पालख्यांचे चंद्रभागा स्नान नगर प्रदक्षिणा मुख कळस दर्शन होणार असून त्यानंतर त्या मठात मुक्कामी जातील

त्या पार्श्वभूमीवर आज दशमीच्या तिथीचं औचित्य साधून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाद्कांच आळंदीहून तर संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पाद्कांच देहूतून विशेष वाहनांमधून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे ज्ञानेश्वर माउलींच्या पाद्कांच्या प्रस्थानाविषयी माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधींकडून

माउलींचा पालखी सोहळा ज्या मार्गाने जातो त्याच मार्गानं या पादुका पंढरीकडे जाणार आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

त्याविषयीचा हा वृत्तांत देहूत आज पहाटे देवस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती झाल्यानंतर सकाळी भजन आणि त्यांनंतर कीर्तन होईल

त्यानंतर पादुकांना घेऊन बस पंढरपूरला जाईल आणि तेथे पादुकांचा संत तुकाराम महाराज मठात मुक्काम असेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन संतोष गोगले खते शेतकऱ्यांना घरपोहोच मोफत मातीच्या नमुन्याच्या सुविधा देण्याच्या दृष्टिनं नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडनं पाच फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत खतांचा योग्य वापर करण्यासाठी या सुविधेचा आणखी लाभ होणार आहे एन एफ एलचे अध्यक्ष वी एन दत्त यांनी काल नोएडा इथून या फिरत्या प्रयोगशाळेचा आरंभ केला या प्रयोगशाळांमध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी दूक श्राव्य यंत्रणा देखील आहे

या निर्णयाचा स्थानिक बांबू उत्पादकांना फायदा होत असून उदबत्ती निर्मात्यानांही कमी दरात बांबूच्या तयार काड्या उपलब्ध होऊ लागल्या असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे आतापर्यंत प्रामुख्यानं चीन आणि व्हिएतनाम मधून बांबूच्या या काड्या मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जात होत्या पाऊस ध्रळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला आहे

खरीप पेरणी जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठीची लगबग सुरु झाली आहे गर्दी टाळण्यासाठी चालू हंगामात शेतकऱ्याना बियाणे आणि खते वाजवी किंमतीत शेतकऱ्याच्या बांधावर पोचती करण्यात यावी या साठी कृषी विभागामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे इंधनवाढ आंदोलन सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढी विरोधात काल अमरावती सातारा परभणी ध्ळे गडचिरोली नाशिक चंद्रपूर सांगली सिंधुद्ग नांदेड तसंच पूणे शहर इथं शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या पक्षातर्फे धरण आंदोलन करण्यात आली यावेळी इंधनात होत असलेल्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

खोपोली जवळ बोरघाटात हा अपघात झाला हवामान पूण्यासह राज्याच्या अनेक भागात काल मूसळधार पाऊस झाला त्यामुळे पेरणीची तयारी करुन बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आजही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार